या योजनेमध्ये पीक काढणीनंतर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी व्यावहारीक प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीकरता मध्यम आणि दिर्घकालीन कर्जप्रवठा केला जाईल प्राथमिक कृषी पतसंस्था विपणन सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संघटना स्वयं सहायता गट शेतकरी स्टार्टअप्स आणि केंद्र तसंच राज्य सरकारच्या संस्थांना हा कर्ज पुरवठा केला जाईल तीन टक्के व्याज अनुदान सवलत आणि आर्थिक मदतीच्या स्वरूपात हा निधी असणार आहे यासाठी केंद्र सरकारनं चालू वर्षाकरता दहा हजार कोटी रूपयांचा निधी बँकांना उपलब्ध करून दिला आहे आगामी दहा वर्षांसाठी ही योजना असणार आहे याशिवाय स्वावलंबी भारत योजनेतल्या विविध योजनांना मुदतवाढ देण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढचे पाच महिने मुदतवाढ मिळाली असून गरजूंना प्रत्येकी पाच किलो धान्य आणि प्रतिकृटंब एक किलो हरभरा डाळ मिळणार आहे उज्ज्वला गॅसअंतर्गत तीन मोफत सिलिंडर योजना तसंच भविष्य निर्वाह निधी अंशदान योजनेला पुढचे तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं दुधाचं रुपांतर भूकटीत करण्याची योजना मार्च महिन्यापासून राबवण्यात येत आहे

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेलाही दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे याशिवाय शिवभोजन थाळीचा दर पुढील तीन महिने पाच रुपये कायम ठेवण्यास कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे नाव आता कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग असं करण्यासदेखील राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

परीक्षेचा निर्णय घेण्याआधी विद्यापीठ आयोगानं मार्गदर्शक तत्त्व जारी करायला हवीत असं ते म्हणाले राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती चिंताजनक असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी राज्यसरकार कोणतीही तडजोड करणार नाही असंही सामंत यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनेही याप्रकरणी राज्यांच्या पाठिशी उभ रहावं असं आवाहन त्यांनी केलं

राजगुहाच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात या संशयिताचा वावर आढळून आला होता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसून येत आहे असं व्रत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत हा प्रकार धक्कादायक असून राजगृहाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

या प्रकरणी माटंगा पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल करण्यात आला आहे

आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मुखेड इथं राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने अशाच आशयाचं निवेदन तहसीलदार काशीनाथ पाटील यांना देण्यात आलं परभणी शहरात रिपब्लीकन सेनेच्या वतीनं या घटनेच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन करण्यात आलं तोडफोड करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्यात यांनी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

त्यानुसार आजपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातली दुकानं सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपयँत खुली ठेवता येतील मात्र यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील

औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

दरम्यान औरंगाबादच्या दोन शिवसेनेच्या नगरसेवकांचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला उत्तम नगर बौद्ध नगर वॉर्डाचे नगरसेवक नितीन साळवी आणि पडेगाव इथले माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला

यात नांदेड शहरातल्या सावित्रीबाई फुले नगर सिडको इथले प्रत्येकी एक बिलोली कंधार मुखेड देगलूर या तालुक्यातले प्रत्येकी एक तर किनवट तालुक्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे

लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं मंगळवारी पवार यांच्यासह त्यांच्या भाच्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान महापालिकेने संपर्कात येणाऱ्या रुग्णांची शोध मोहिम अधिक प्रभावी करण्याच्या सूचना महापौर विक्रांत गोजमगूंडे यांनी दिल्या आहेत ते काल लातूर इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते विलगीकरणासाठी अधिकच्या इमारतीचा शोध घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

दरम्यान बँक ऑफ इंडियातले तीन जण आणि अन्य एक जण बाधित आढळल्यानंतर सेलू इथं काल दुपारपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी केले व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

यामध्ये उमरगा तालुक्यातले दहा उस्मानाबाद आठ आणि परंडा तालुक्यातले दोन रुग्ण आहेत

बीड आणि परळी तालुक्यात प्रत्येकी सहा अंबाजोगाई तालुक्यात तीन तर गेवराई तालुक्यात दोन रुग्ण आढळले आहेत

औंढा नागनाथ तालुक्यातले सहा हिंगोली तालुक्यातले चार कळमनुरी तालुक्यातले दोन तर सेनगाव इथले दोन रुग्ण आहेत

रोगमुक्तता दरामध्ये हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे

सर्वसामान्य माणूस आणि सरकारी यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे अशा काळात हिंगोलीकरांसाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे कोरोना आजारातून बरे होण्याचे हिंगोली जिल्ह्याचे प्रमाण राज्यात सर्वोत्तम ठरले आहे

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि टीमने घेतलेले कठोर परिश्रमच या आनंददायक बातमीसाठी कारणीभूत ठरले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

या कालावधीत सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत औंढा वसमत तालुक्याच्या सीमेमधून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हा आदेश जारी केला

या काळात नागरिकांनी घराबाहेर पडणं पूर्णपणे टाळण्याचं आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केलं आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला

जे नागरिक बाहेर गावाहून पासेसद्वारे शहरात येणार आहेत किंवा अति महत्त्वाच्या कामासाठी पास घेऊन शहराबाहेर जाणार आहेत त्यांना परवानगी देण्यात येणार असल्याचं पोलिस अधिक्षकांनी यावेळी सांगितलं दरम्यान संचारबंदीच्या या काळात बँकांचं कामकाज सुरु राहील मात्र ग्राहकांसाठी त्या बंद राहतील असं महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केलं आहे तसंच केवळ दवाखान्याजवळील आणि परिसरातलीच औषधीची दकानं सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं माध्यमांचे प्रतिनिधी माध्यमांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाच दुचाकीवरुन येण्याजाण्याची मुभा असेल या कर्मचाऱ्यांना आपलं ओळखपत्र जवळ बाळगणं आवश्यक असल्याचं पाण्डेय यांनी सांगितलं पाण्याचे जार चारचाकीतूनच नेता येतील गॅस सिलिंडर फक्त घरपोच मिळेल असं त्यांनी सांगितलं

या उपक्रमाला नागरिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी सामाजिक अंतर राखावं मास्कचा वापर करावा असं आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आलं आहे

या माध्यमातून नव्या पिढीवर वन्यजीवांच्या बाबतीत योग्य ते संस्कार घडवण्याकामी या निवडीचा उपयोग होईल असा विश्वास धिरज देशमुख यांनी व्यक्त केला

तवरावाला हे राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे सचिव तसंच पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष होते जालना शहरात व्यापाराबरोबरच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं जालना शहर आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने तवरावाला यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

जगदीप यांनी बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती त्यांनी यांनी चारशेहून अधिक चित्रपटात भूमिका केली आहे शोले चित्रपटातली त्यांची सूरमा भोपालीची भूमिका खूप गाजली होती चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी जगदीप यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

याविषयी माहिती देत आहेत आमचे वार्ताहर कोरोना संसर्गाच्या भीतीनं कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करणे डायलेसिसचे चक्र चालू ठेवणे आदीचं महत्व ओळखून लातुरातील विवेकानंद रुग्णालयाने परिसराच्या आरोग्यासाठी रुग्णांच्या डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नियमित उपचार सूरू ठेवले होते कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग निर्माण करून तिथे सर्व स्रविधा उपलब्ध करून रुग्णांना दिलासा दिला सर्व उपचार योजनेतून झाल्यानं आम्हाला कोणताही खर्च लागला नसल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर